नवी दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी गेल्या चार वर्षात सरकारनं केलेल्या विविध कामांची माहिती देत काँग्रेस पक्ष फक्त राजकारण करत असल्याचा आरोप केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना भाजप सरकारनं सामाजिक समानतेबरोबरच आर्थिक समानताही आणल्याचं नमूद केलं देशाच्या सुरक्षेला महिला सक्षमीकरणाला सरकारनं प्राधान्य दिल्याचं सांगून त्यांनी सरकारनं मुस्लिम महिलांना न्याय देण्याचं काम केल्याचं म्हटलं आहे दहशतवाद भ्रष्टाचार गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचंही ते म्हणाले या अधिवेशनाचा आज समारोप होणार असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत

सामान्य वर्गातही गरिब वर्ग वावरत असल्याच्या जाणिवेतून मांडलेलं हे विधेयक गरिबी हटवण्यासाठीचं सर्वात मोठे पाऊल असल्याचं त्यांनी सामाजिक माध्यमावर लिहीलेल्या संदेशात म्हटलं आहे

सरकारनं सर्वांना समान सामाजिक राजकीय आणि आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असा उल्लेख घटनेच्या प्रस्तावनेत केला असल्याचं जेटली यांनी सांगितलं

राष्टपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद यांना अभिवादन केलं आहे स्वामी विवेकानंद यांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आले असून यापूढेही देत राहतील असं राष्टपतींनी म्हटलं आहे तर पंतप्रधानांनी आपल्या संदेशात एक मजब्रत आणि समावेशी भारत बनवण्याची प्रेरणा ही स्वामी विवेकानंद यांच्याकड्रनच मिळाल्याचं म्हटलं आहे राजमाता जिजाऊ यांची जयंतीही आज साजरी होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केलं आहे

वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती

कायद्याच्या उपाययोजनांबरोबरच सर्व राजकीय पक्ष तसंच निवडण्कीसंबंधित इतर घटकांनीही सातत्यानं प्रयत्न करुन यावर उपाययोजना करण्याची गरज आयोगानं व्यक्त केली

या दिवसाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीत होणार असून संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन सहभागी होणार आहे

संपावर तोडगा काढण्यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे नेते राज्याचे मुख्य सचिव तसंच परिवहन आणि नगर विकास विभागाचे सचिव यांचा समावेश असलेल्या त्रीसदस्यीय समितीची आज बैठक होत आहे तोट्यात असलेल्या बेस्टचं मुंबई महापालिकेत विलीनीकरण करण्यास मुंबई महापालिकेनं नकार दिला आहे

सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं आयोजित महास्वच्छता अभियानाअंतर्गत लातूर इथं आज विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते या रॅलीत शालेय विद्यार्थी स्वच्छतेविषयी संदेश देणारे फलक घेऊन सहभागी झाले होते